नितीन राऊत कोरोनाची स्थिती बिकटच असल्यानं पदवी आणि पदव्य्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मंंबईतील पत्रकार परिषदेत सांगितलं आज म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत झालेल्या या बैठकीत सद्यस्थितीत परीक्षा घेऊ नये ही भूमिका कायम ठेवण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं क्लग्रू पालक प्राध्यापक संघटना विद्यापीठांतील चत्र्थ श्रेणी कामगार अशा सर्वांनी परिक्षा घेऊ नयेत अशी मागणी केली आहे राज्यात बारा हजारांहन अधिक प्रतिबंधित क्षेत्रात एक कोटींच्या वर जनता राहते युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांन्सार येथील विद्यार्थ्यांच काय करायचं हाही प्रश्न कायम राहतो त्याम्ळे य्जीसी आणि केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्रालयानही परिक्षा न घेता सरासरी ग्णांवरून निकाल जाहीर करावा अशी मागणी सामंत यांनी केली विद्यार्थ्यांचे शैक्षणिक न्कसान होऊ नये यासाठी त्यांना मागील सत्राच्या सरासरी ग्णांवर पदवी दिली जाईल आणि प्ढे श्रेणीवाढ करण्यासाठी परीक्षेची संधी असणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं जागतिक व्यापारात आत्मनिर्भर भारत ही भारतासाठी संधी असल्याचं रेल्वे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं

ते प्ढं म्हणाले की जागतिक व्यापारात भारतीय उद्योजकांचा सहभाग असावा असं सरकारला वाटते आत्मनिर्भर भारत अभियान हे भारताच्या व्यापार क्षेत्रातील अतिशय महत्वाचं विश्वासाचं असं अभियान असून व्यापार क्षेत्रांनी एकत्रित काम करून आपले साध्य पूर्ण करावे

ज्यांच्या उत्पादनादवारे आयात कमी केली जाईल आणि निर्यात वृद्धी होईल कोरोना महामारीच्या काळात देशात प्रेशा प्रमाणात पीपीई किट आणि मास्क तयार केली जात असल्याचंही पिय्ष गोयल यांनी यावेळी स्पष्ट केलं

ही आजवरची एका दिवसातली सर्वाधिक वाढ आहे

सीबीएससी च्या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज घोषित झाला असून उत्तीर्ण विदयार्थ्यामध्ये मुलींनी चमकदार कामगिरी केली आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ग्णवत्ता यादी घोषित न करण्याचा निर्णयही बोर्डानं घेतला आहे यंदा ज्या विषयांच्या परिक्षा रदद झाल्या होत्या त्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी ग्ण बहाल करण्यात आले आहेत

या संकेतस्थळावर पाहाता येणार आहेत

रेल्वे विद्य्तीकरण इंजिन आणि गाड्यांची ऊर्जा कार्यक्षमता स्धारणे आस्थापना स्थानकांचे हरित प्रमाणीकरण गाड्यांच्या डब्यांमध्ये जैव शौचालये बसविणे आणि ऊर्जेच्या अक्षय स्त्रोतांकडे वळणे हे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या रेल्वेच्या धोरणाचा भाग आहेत

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात प्रयोगशाळेच्या ऑनलाईन उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते कोरोनाविरुद्ध चाललेल्या लढ्यात आरोग्य विभाग पोलीस तसंच महसूल यंत्रणा देत असलेलं योगदान कौत्कास्पद असल्याचं ते यावेळी म्हणाले प्रयोगशाळेपर्यंत येण्याची गरजच पडू नये म्हणून नागरिकांनी कोरोनासंबंधी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले या प्रयोगशाळेत कोविड बरोबरच एचआयव्ही तसंच इतर साथीच्या आजारांच्या तपासण्या होतील तसंच लवकरच ऍन्टीबॉडी टेस्टिंग आणि प्लाज्मा थेरेपीची यंत्र उपलब्ध होतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं ज्येष्ठ नगरसेवक तथा आमदार प्रवीण दटके यांनी एका प्रकरणात नगररचना सहायक संचालक प्रमोद गावंडे यांना भ्रमणध्वनीवरून बोलताना अपशब्दाचा वापर केला त्याचे समर्थन म्ळीच करणार नाही दटके यांनी स्वतः गावंडे यांची माफी मागितली शहराचा महापौर या नात्याने दटके यांच्या वतीने मी सूदधा गावंडे यांची माफी मागितली मनाचा मोठेपणा दाखवून अधिकाऱ्यांनी चालविलेले आंदोलन मागे घ्यावे आणि शहर विकासासाठी एकत्रित येऊन काम करावं असं आवाहन नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केलं आहे नरसाळा येथील एका रस्त्याचं काम दोन दिवसांपासून थांबलं आहे रस्त्यात असलेल्या बांधकामाला नगर रचना विभागानं परवानगी दिली असल्यानं त्याचा रस्ता बांधकामावर परिणाम झाला आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी यावे आणि निर्णय घ्यावा असे ज्येष्ठ नगरसेवक तथा आमदार प्रवीण दटके यांनी नगररचना सहायक संचालक प्रमोद गावंडे यांना सांगितले मात्र पालकमंत्र्यांच्या बैठकीला जायचे असल्याने त्यांनी त्या ठिकाणी जाण्यास असमर्थता दर्शविली त्यामुळे ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांच्या तोंडुन अपशब्द निघाले असतील विकासकामांच्या तळमळीतून त्यांच्या तोंडून अपशब्द निघाले असतील तर त्याचे समर्थन आपण मुळीच करणार नाही अधिकाऱ्यांनी आज एक दिवसासाठी लेखनी बंद आंदोलन निश्चितच करावे मात्र पदाधिकाऱ्यांच्या बैठकींना उपस्थित न राहण्याचा निर्णय त्यांनी मागे घ्यावा असं आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ग्गल या आंतरराष्ट्रीय कंपनीचे म्ख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली या विषयात प्रामुख्यानं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांचे तरुणाचे आणि उदयोजकांचे जीवनमान दर्जा उंचावणे तसंच त्यांनी कोविड महामारीच्या काळात नवीन कार्यप्रणाली यावर ही विशेष चर्चा केली तसंच या कोविड महामारीच्या काळात खेळ जगतात होणाऱ्या परिणामावरही तसंच सायबर स्रक्षा यावरही चर्चा केली यावेळी पंतप्रधान म्हणाले की विविध क्षेत्रात ग्गलनं केलेल्या कार्याम्ळं आपण आनंदित असून या चर्चेत शिक्षण आणि डिजिटल व्यवहार यांचा समावेश आहे कोरोना संक्रमणच्या पार्श्वभ्मीवर प्रत्यक्षात शाळा स्रू होणं अजून शक्य नाही

त्याव्दारे आभासी वर्ग स्रू व्हायला मदत होणार आहे

शेतात रोवणी करीत असताना अंगावर वीज कोसळल्याने एक विद्यार्थी जागीच ठार झाला तर द्रसरा गंभीर जखमी झाला

दोघेही आरमोरी ताल्क्यातील वडधा येथील रहिवासी आहेत मनिषला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे

नितीन राऊत यांनी सांगितलं आहे

या निधीमधून वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आले अशा स्वरूपाचा निधी देणारा नागपूर हा पहिला जिल्हा होता असे पालकमंत्री म्हणाले नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये विभागीय आय्क्त डॉ संजीव क्मार पोलीस आय्क्त डॉ भूषणक्मार उपाध्याय महापालिका आय्क्त त्काराम म्ढे आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कौतुकास्पद काम केल्याचं पालकमंत्री म्हणाले